कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकाबाबत शिफारशी करण्यासाठी आयोगानं या वर्षी एप्रिलमध्ये एक तज्ञ समिती नेमली होती या समितीनं एप्रिल मध्ये जाहीर केलेल्या आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करून आपल्या नव्या शिफारसी आयोगाकडे पाठवल्या आणि आयोगानं त्या मान्य केल्या आहेत त्यानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत ऑफलाउ म्हणजे पेन आणि उत्तरपत्रिकांचा वापर करून किवा ऑनलाईन म्हणजे संगणकीय प्रणालीचा वापर करून किवा ऑनलाउ ऑफलाउ अशा संमिश्र मार्गानी धेता येणार आहेत ठेरमिजिएट म्हणजे मधल्या सत्राचं मूल्यांकन मात्र आधीघ्याच मार्गदर्शक सुवनांनुसार याआधीघ्या परीक्षांच्या अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारावर होणार आहे पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घ्यायला नकार देणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याधिकेत विद्यापीठ अनुदान आयोगालाही पक्षकार करावं असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत कोरोना प्रादुर्मावाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर गुण प्रदान करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता विद्यापीठाचे माजी सिनेट मेंबर आणि सेवानिवृत्त शिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या निर्णयाला आव्हान देणारी याधिका मुंबई उच्च न्यायालयात सादर केली होती त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हे निर्देश दिले राज्यातली कायदा सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलिस दलावरचा कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातल्या पोलिस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भर्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रालयातल्या त्यांच्या दालनात आज बैठक झाली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह संबंधित विभागातून वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या भर्तीचा फायदा शहरी आणि ग्रामीण तरुणांना होईल त्यांना पोलिस दलात सेवेची संधी मिळेल असही अजित पवार यांनी सांगितलं नागपूरमधे काटोल क्वि राज्य राखीव पोलिस दलाच्या महिला बटालियनघी स्थापना करण्याचा निर्णय झाल्याची माहितीही त्यांनी दिली

कोरोनासंकटाच्या पार्शभूमीवर ही प्रक्रीया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल याचा विद्यार करुन सर्वकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही त्यांनी दिले मुंबई आणि परिसरासाठी सांसर्गिक आजारांवर अत्याधूनिक उपचार सुविधा असलेलं कायमस्वरुपी रुग्णालय तयार करण्याकरता प्रयत्न झाले पाहिजेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केलं आहे

त्यावेळी ते बोलत होते कोरोनाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशात महाराष्ट्रानं सर्वप्रथम मोकळ्या मैदानावरचं रूग्णालयं ही संकल्पना आणली त्यातही अशा मोकळ्या जागेवरच्या रुग्णालयांमध्ये आयसीयु सुरू करण्याची विक्रमी कामगिरी महाराष्ट्रानं देशासमोर ठेवली आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपली वेगानं आगेकूच होण्यासाठी डेटाचं महत्व लक्षात धेऊन पुढील काळातही राज्य शासन डेटा केंद्रांना प्रोत्साहन देईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे

बदलत्या काळाची पावलं ओळखून हिरानंदानी ग्रुपनं उभारलेल्या डेटा सेंटरचा राज्याला निश्वितच फायदा होईल असही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं केंद्रीय जिक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते

कोविड संकटाचा तीव्र परिणाम झेलणाऱ्या सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांना तात्काळ रोकड सुलभता आणि पत विषयक कर्जांची पूर्तता करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे

ही संस्था बंद होणार नाहीय उलट ती अधिक मजबूत केली जाईल असं त्यांनी प्रसिद्वीली दिलेल्या निवेदनात म्हटलंय ज्या भाजपा नेत्यांनी सारथी संस्थेच्या उद्घाटनाला झालेल्या खर्चाची देयके थकवली त्या पक्षाच्या नेत्यांनी संस्था कशी चालवायची हे आम्हाला शिकवू नये असंही ते म्हणाले

जगात कोरोनाबाधितांच्या संख्येबाबत भारत तिसऱ्या स्थानावर कायम आहे

भारतात दर दहा लाख लोकांमागे असलेली कोविड रुग्णांची संख्या जागतिक पातळीवर सगळ्यात कमी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद केलं असल्याची माहिती केंद्रिय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

देशात कोरोनाग्रस्तांच्या उपयारांसाठी परिपूर्ण अशी रुग्णालयं असून त्यात ऑक्सीजन आयसीयु आणि व्हेंटिलेटरच्या सुविधा आहेत

देशात कोविड रुण बरे होण्याचं प्रमाणही दस्रोज वाढत असून दररोज जवळ जवळ दोन लाख नमुन्यांच्या चाघण्या होत आहेत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणीच्या मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागाच्या वतीनं कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमाचं संध्याकाळी सव्वा सात वाजता नियमित प्रसारण केलं जात आहे

आजच्या भागात आपण राज्य सरकारनं काही अटी आणि शर्तींवर हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी दिलेली परवानगी आणि त्यासंबंधिष्या विविध पैलुंविषयीची चर्चा ऐकणार आहोत आजपर्यंत आपण कोरोनावृत्तविशेषमधून कोरोनाविषयी जनजागृतीशी संबंधित विविध विषयांसह वेळोवेळी केंद्र आणि राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजना जारी केली मार्गदर्शक तत्व आरोग्य सुविधा चाचण्या कोरोनाविषक स्थितीचा राज्य आणि देशपातळीवरचा आढावा कोरोनामुक्त रूण वैद्यकीय कर्मचारी अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी यांचे अनुभव स्थलांतरित मजुर कृषी आणि उद्योगासह विविध क्षेत्रांवरचा कोरोनाचा प्रभाव आणि अनुभव असे असंख्य विषय हाताळले आहेत

परदेशी गुंतवणुकीचा वाढता ओघ आणि मान्सूनबाबतघा आशावाद यामुळे आज गुंतवणूकदारांचा सकारात्मक कल राहिल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं

धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल ही कारवाई केली या कारवाईत सुमारे सात लाख रुपयांपं वाहनही जप्त करण्यात आलं याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे पुलवामा खेल्या लष्करी ताफ्यावर गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं आज आणखी एकाला अटक केली या व्यक्तीनं या हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांना त्यांच्या सामानाची ने आण करण्यात मदत केली होती

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात चित्रपट तसच मालिकांचं चित्रीकरण करण्यासाठी केंद्र सरकार स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजेच प्रमाण कार्य पद्धत जारी करणार आहे केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे

कोविड आजारानं लोकांना संपर्क आणि संवादावे नवनवे मार्ग चोखाळायला उद्युक्त केलं आहे असंही ते म्हणाले भारतीय प्रसार माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करत असल्यामुळे त्यांचं महत्त्व दुर्लक्षित करता येणार नाही आणि त्यादृष्टीनं त्यांच्यावर जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल असंही जावडेकर यांनी सांगितलं रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून पावसानं संततधार धरली असून जिल्ह्याच्या सर्वाच भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे जगबुडी वाशिष्ठी शास्त्री सोनवी काजळी आणि अर्जुना या सर्वच नद्यांना पूर आला असला तरी त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सातारा जावळी पाटण कराड माण आदी तालूक्यात चांगला पाऊस झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पुन्हां मुसळधार पाऊस पडत आहे काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे

कणकवली कुंभवडे मुख्य रस्ता ते गावठाण वाडी पूल या भागातली वाहतूक ठप्प झाली आहे धूळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे धुळे आणि साक्री तालुक्यातील मध्यम जल प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत धुळे शहराला पाणी पुरवठा करणारे हरणामाळ तलाव नकाणे तलाव तसेच साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणही भरल्यामुळे धुळे महापालिका हद्दीतील पाणी टंचाईचा प्रश्नड सुटला आहे